उत्तर प्रदेशात नोएडा इथं एका जनसभेला संबोधित करताना त्यांच्या कार्यकाळात पाकिस्तान वर झालेल्या हल्ल्यांचा उल्लेख करत त्यांनी हे प्रतिपादन केलंभारत सध्या नई नीतीनई रिती म्हणजेच नवं धोरणनवी पद्धत या धर्तीवर काम करत असल्याचं ते म्हणाले तत्कालीन काँग्रेस सरकारच्या काळात मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला कठोर प्रत्यूतर द्यायला हवं होतं आपली सशस्त्र दलं सुद्धा हे उतर द्यायला सज्ज होती मात्र त्यांना क्ठलीही कारवाई करण्यापासून रोखलं गेलं असं ते म्हणाले पाकिस्तानातल्या बालाकोट इथं भारतीय वायूसेनेनं केलेल्या यशस्वी कारवाईत अपेक्षित परिणाम साधल्याचं भारतानं म्हटलं आहे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रविश कुमार यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली नव्या विचारांनी नवा पाकिस्तान घडवायचा दावा केला जात असेल तर आधी तिथं असलेल्या दहशतवादी संघटना आणि त्यांच्या ठिकाणांवर पाकिस्ताननं नवीन कारवाई करायला हवी असंही ते म्हणाले दहशतवादाविरोधात सातत्यपूर्ण आणि प्रामाणिक कारवाई करत राहण्यासाठी पाकिस्तानला विवश करायला हवं असं आवाहन त्यांनी जागतिक सम्दायाला केलं भारतीय वायूसेनेचं एक विमान पाडल्याचा दावा पाकिस्तान करत आहे हे खरं असेल तर त्याचे प्रावे पाकिस्तान का देत नाही असा सवालही रविशक्मार यांनी केला

प्लवामा दहशतवादी हल्ला घडवणा या जैश ए मोहम्मदचा दावा पाकिस्तान सातत्यानं फेटाळत असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली मसूद अजहरचं नाव संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या दहशतवादी यादीत येण्यासाठी परिषदेच्या इतर सदस्यांनीही सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं कर्तारपुरचा मुददा भारतीय नागरिकांच्या भावना आणि संवेदनांशी संबंधित आहे याबाबत चर्चा करणं म्हणजे उभय देशात द्विपक्षीय चर्चेला स्रुवात करणं नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं फरार उद्योगपती नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं

उदया असणाऱ्या राष्ट्रीय लसीकरण दिनाच्या पार्श्वभूमीवर आज या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं केंद्रीय आरोग्य विभागानं निवेदनाद्वारे सांगितलं

वेगवेगळ्या प्रकारच्या नवनवीन रोगांपासून बालकांचा बचाव करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सार्वत्रिक लसीकरण मोहीम राबवली जात आहे आणि त्यासाठी नवनवीन लसी वापरण्यात येत आहेत असं आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी यावेळी बोलताना सांगितलं

आतापर्यंत विकासापासून वंचित राहिलेल्या मराठवाड्यात गेल्या चार वर्षात झालेल्या विकास कामांमुळे भविष्यात मराठवाड्याचा झपाट्यानं विकास होईल असा विश्वास केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे बीड जिल्ह्यात गेवराई इथं आयोजित औरंगाबाद येडशी या चारपदरी राष्ट्रीय महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते आज व्हिडियो कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बोलत होते मराठवाड्यात रस्त्यांचा विकास करत असतानाच इथला पाणीप्रश्नही सोडव् असं त्यांनी सांगितलं यासाठी ठाणे जिल्ह्यातून समुद्रात वाहन जाणारं पाणी येत्या काळात अडवून ते गोदावरीत सोडण्यासाठी नवी योजना तयार करत असल्याचं ते म्हणाले या कार्यक्रमाला पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह अनेक राजकीय नेते आणि सनदी अधिकारी उपस्थित होते

या संक्लाचा विस्तृत सर्वकष आराखडा केंद्रीय गृहविभागानं मंजूर केला आहे असं विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज सांगितलं आदिवासींना वनपट्ट्यांबरोबरच उत्पन्नाचं साधन ही मिळवून देणार असल्याची ग्वाही आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी दिली आहे पालघर जिल्ह्यातल्या मंजूर वनपट्ट्यांचं आज त्यांच्या हस्ते डहाणू इथल्या कार्यक्रमात वाटप करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते या वनपट्ट्यांचं केवळ वाटप करून शासन थांबणार नाही तर त्यांना उत्पन्नाचं साधन उपलब्ध व्हावं यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत जमिनीचं सपाटीकरण क्ंपण विहीर ऑईल इंजिन पाईपलाईन आदी स्विधांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं या भागातल्या लोकप्रतिनिधींसह वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते म्ंबई प्णे दृतगती मार्गावर आज द्पारी झालेल्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले आज द्पारी सववादोनच्या सुमाराला खोपोली नजिक खालापूर फूडमॉलनजिक ही घटना घडली म्ंबईहन प्ण्याच्या दिशेनं वेगानं निघालेली अटिॅगा कार समोरच्या ट्रेलरवरवर मागून आदळली ही टक्कर एवढी जोराची होती की कारचा चक्काचूर झाला असून चारजण जागीच ठार झाले त्यात तीन महिलाचा समावेश आहे मृतांची ओळख अद्याप पटली नाही शव चिकित्सेसाठी खालाप्रच्या रूग्णालयात पाठवलं आहे या अपघाताम्ळे द्रतगती मार्गावरील वाहत्क काही काळ ठप्प झाली होती अहमदनगर प्णे रस्त्यावर आज झालेल्या कार आणि द्चाकीच्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत स्पा एमआयडीसी चौकाजवळ हा अपघात झाला नगर प्णे रस्त्यावरील स्पा एमआयडीसीजवळ भरधाव वेगातील मोटारसायकल आणि होंडा कारची समोरासमोर जोरदार धडक झाली या धडकेत द्चाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला या अपघाताम्ळे अहमदनगर प्णे रस्त्यावर काही काळ वाहत्कीची कोंडी झाली होती

मध्य महाराष्ट्राच्या काही भागात गेल्या चोवीस तासात कमाल तापमानात सरासरीच्या त्लनेत किंचित वाढ झाली आहे तर विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या त्लनेत लक्षणीय घट तर उर्वरित भागात किंचित घट झाली आहे